ते काल औरंगाबाद इथं दृष्काळ स्थिती तसंच विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

संभाव्य दृष्काळ परिस्थिती निवारण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे शिवाय विविध विकास कामांमध्ये पिछाडीवर असलेल्या तालुक्यांनी गती घ्यावी आणि दृष्काळी परिस्थितीत गाळमुक शिवार जलयूक शिवार शेततळी ग्रामसडक योजना आदी महत्त्वाकांक्षी योजनांची कामं प्राधान्यानं हाती घ्यावीत असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई पोलिसांनी अभिनेता नाना पाटेकर आणि इतर तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे

त्याबाबत काल संध्याकाळी तिनं ओशिवरा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला त्यानंतर मुंबई पोलिसांनी नाना पाटेकर निर्माता सामी सिद्दिकी नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला लोकनायक जयप्रकाश नारायण यांची आज जयंती त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे जयप्रकाश नारायण यांनी एक स्वातंत्र्यसेनानी आणि लोकशाहीचं प्रतिक म्हणून देशाला सदैव प्रेरित केल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात जयप्रकाश नारायण यांचं उल्लेखनीय योगदान राहीलं असून त्यांनी गरीबांच्या कल्याणासाठी अनेक प्रयत्न केल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचीही आज जयंती नानाजी देशमुख यांनी ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम केल्याचं सांगून पंतप्रधानांनी त्यांना आंदरांजली अर्पण केली अमेरिकेतल्या शेयर बाजारात आलेल्या घसरणीचे पडसाद आज आशियाई बाजारांवर दिसून आले

अंतिम फेरीत त्यानं त्याच्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा साडेसात गूण जास्त मिळवले यूवा ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासातलं भारताचं हे तिसरं सुवर्णपदकं असुन ही तिन्ही पदकं याच स्पर्धेत मिळाली आहेत टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीच्या कांस्य पदकासाठीच्या सामन्यात भारताच्या अर्चना कामत हीला पराभव पत्करावा लागला यात उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे सातारा जिल्ह्यात महाड पंढरपूर मार्गावर विडणी इथं काल रात्री दुचाकीनं ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्यानं दुचाकीवरच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला दूर्गादेवीची मूर्ती घेऊन फलटणवरून बरडकडे निघालेला ट्रॅक्टर डिझेल संपल्यानं रस्त्यातच उभा होता रात्री साडेआठच्या सुमाराला ही द्चाकी त्यावर धडकली मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरसरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे